सशस्त्र सेना दलाच्या वैद्यकीय नियतकालिकाचा प्तिहास मांडणाऱ्या एका दालनाचं उद्घाटन आज लष्करी वैद्यकीय सेवेचे महासंचालक लेफ्टनंट जनरल बिपीन पुरी यांच्या हस्ते झालं या नियतकालिकाच्या अमृत महोत्सवानिमित्त पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयात हे विशेष दालन उभारण्यात आलं आहे पूणे महापालिका भवनात विविध संघटना आणि संस्थांकडून मागण्यांसाठी होणारी आंदोलनं यापूढे महापालिका भवनाच्या आवारातल्या हिरवळीवर होतील महापालिकेच्या पक्ष नेत्यांच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती महापौर मुक्ता टिळक यांनी आज पत्रकार परिषदेत दिली याबरोबरच आदरणीय व्यक्तिमत्वांची तैलचित्र अथवा पुतळे उड्डाणपुलांखाली बसवू नयेत तसंच पूर्वीप्रमाणेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार सुरू करण्याबाबतही एकमत झालं पुणे महापालिकेच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शाळेत सीसीटिव्ही कॅमेरे बसवण्यासाठी स्थायी समितीनं मान्यता दिली आहे स्थायी समितीचे अध्यक्ष सुनिल कांबळे यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डानं प्लॅस्टीक वापरणा यावर कारवाई करायला सुरवात केली आहे

खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे आरोग्य विभाग प्रमुख बी

जप्त केलेलं प्लॅस्टीक पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रक्रिया केंद्राकडे पाठवलं जाणार आहे प्रदर तालुक्यात होणाऱ्या नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळासाठीची भूसंपादन प्रक्रिया विधानसभा निवडणूक आचारसंहितेमध्ये अडकण्याची शक्यता व्यक्त होत आहे येत्या काही दिवसातच विधानसभा निवडणूक जाहीर होऊ शकते त्यासाठीची आचारसंहिताही लगेचच लागू होईल पुरंदर उभारणीच्या कामासाठी स्वतंत्र कंपनी स्थापन केली जाणार असून त्यानंतरच प्रत्यक्ष भूसंपादनाला सुरुवात होईल अशी माहिती महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे उपाध्यक्ष सुरेश काकाणी यांनी आज आकाशवाणीशी बोलताना दिली भूसंपादनासाठी निधीची कमतरता नाही मात्र ही स्वतंत्र कंपनी स्थापन होण्याची प्रक्रिया अजून सुरु झालेली नाही त्यामुळे कदाचित हा प्रकल्प आचारसंहितेमध्ये अडकू शकतो अशी शक्यता व्यक्त होत आहे पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत राहणारी सत्तावीसशे कुटुंब केंद्र सरकारच्या आयुष्यमान भारत योजनेसाठी पात्र ठरली आहेत या कुटुंबांना जिल्हाधिकारी कार्यालयामार्फेत आरोग्य पत्रिका देण्यात येणार आहेत अशी माहिती पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमितकुमार यांनी दिली पूणे महापालिकेच्या पर्वती जलकेंद्राअंतर्ग येणाऱ्या पर्वती वडगाव लष्कर एसएनडीटी वारजे आणि होळकर पंपिंग क्रि देखभाल दुरुस्तीची कामं केली जाणार आहेत त्यामुळे संपूर्ण शहराचा पाणीपूरवठा येत्या गुरुवारी बंद राहणार आहे शुक्रवारी सकाळी उशिरा आणि कमी दाबानं पाणी पुरवठा होईल असं महापालिकेनं कळवलं आहे

अंतिम फेरीत टायब्रेकरमध्ये सातारा संघावर मात करत प्रण्यानं जेतेपदावर आपलं नाव कोरलं अब्बास कलाईवाले आणि गणेश सिनारे यांनी विजयी गोल केले

प्रौढांच्या राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेंत आज पुण्याच्या मनिष चेऊलकर प्रतिक महावंशी मृद्ला बापट हेमा बारगे यांनी आपापल्या गटातून उपांत्य फेरीत धडक मारली कुमार गटाच्या जिल्हास्तरीय मानांकन टेनिस स्पर्धेंच्या अंतिम फेरीत आज तेज ओक श्रावणी देशमुख सार्थ बनसोडे आणि सिम्रन छेत्री यांनी विजेतेपद पटकावलं हवामान पूणे आणि परिसरात आज पावसाच्या काही हलक्या सरींनी हजेरी लावली

नमस्कार